मराठवाड्यात उद्योग क्षेत्रात भरीव काम होत असून उद्योग विकासासाठी सर्व प्रकारचं सहकार्य शासनस्तरावरून उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं उस्मानाबाद इथं टेक्निकल टेक्सटाईल हब उभारण्यात येणार असून त्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली असल्याची माहिती उद्योग मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली मराठवाड्याचा औद्योगिक विकास झपाट्यानं होत असून नांदेड इथं कृष्णूर उस्मानाबाद इथं वडगाव सिद्धेश्वर तसंच औरंगाबादमधल्या अतिरिक्त शेंद्रा औद्योगिक वसाहतीचं काम प्रगतीपथावर असल्याचं ते म्हणाले मंत्री आदित्य ठाकरे संदीपान भूमरे राजेश टोपे राज्यमंत्री अब्दुल सत्तार संजय बनसोडे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

औरंगाबाद शहर कचरामुक्त करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून याकामी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत दिली

औरंगाबाद जिल्ह्याच्या आढावा बैठकीत म्ख्यमंत्र्यांनी औरंगाबाद शिर्डी आणि औरंगाबाद अजिंठा या रस्त्यांचं मजबूतीकरण त्वरित करण्याचे आदेश दिले त्याचबरोबर वेरुळ आणि अजिंठ्याचं पर्यटन केंद्र पुन्हा सुरु करण्याचे निर्देशही दिले उस्मानाबाद जिल्ह्याच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतीविषयक विविध योजना वॉटर ग्रीड प्रकल्प क्रष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती अतिव्रष्टीनं बाधित पिकांची नुकसान भरपाई उस्मानाबाद तुळजापूर सोलापूर रेल्वेमार्ग आदी कामांचा आढावा घेतला परभणीत क्रषी विभागाचं उपविभागीय कार्यालय सुरु करण्यात येईल तसंच साईबाबांचं जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी परभणी जिल्हा आढावा बैठकीत सांगितलं म्ख्यमंत्री आज औरंगाबाद इथं शिवसेना प्रम्ख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी करणार असून त्यानंतर लातूर जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत

तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची आज सकाळी नऊ वाजता ग्रंथ दिंडीनं सुरूवात होईल सकाळी अकरा वाजता ध्वजारोहण होईल आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि ब्याण्णवाव्या आखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाला सुरूवात होईल ज्येष्ठ कवी पद्मश्री ना धो महानोर यांच्या हस्ते दुपारी चार वाजता संमेलनाचं उदघाटन होणार असून ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो हे या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवत आहेत

आज रात्री दहा वाजता ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरुन सुटेल

या गाडीमुळे नांदेड मनमाड आणि काचिगुडा मनमाड या प्रवासी गाड्या आता मनमाडपर्यंत न जाता नगरसोलपर्यंतच करण्यात आल्या आहेत

मंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीडच्या दौऱ्यावर आले असता मुंडे यांनी काल श्रीक्षेत्र नारायण गड इथं भेट देऊन दर्शन घेतलं त्यावेळी ते बोलत होते मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी त्यांचा सत्कार केला

नारायण शिंदे यांची निवड करण्यात आली आहे संमेलनाचे संयोजक दिलीप देशमुख बरबडेकर यांनी ही माहिती दिली येत्या एकवीस जानेवारी रोजी हे साहित्य संमेलन होत आहे या संमेलनात कथाकथन कविसंमेलन चर्चा सत्रं आयोजित करण्यात आली आहेत

औरंगाबाद इथं विवेकानंद व्याख्यानमालेत समकालीन प्रसार माध्यमे मूल्ये आव्हानं आणि भवितव्य या विषयावर व्याख्यान देतांना ते काल बोलत होते

या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल आला होता

यापूढच्या फेरीत सायनाचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरीन विरुद्ध तर सिंधूचा सामना चीनच्या ताई ज्यू यिंग विरुद्ध होणार आहे

दरम्यान या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन आज होणार आहे या स्पर्धेमध्ये काल जिम्नॅस्टिकसह कबड्डीच्या स्पर्धेला सुरुवात झाली

संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल

काल दुपारी हा अपघात झाला अपघातानंतर ट्रकचालक फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं

सैन्य भरती प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मेजर जनरल व्ही

पिंगळे आणि कर्नल तरुण जमवाल यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना दिली

ईश्वेद बायोटेक या टिश्यु कल्चर आंतरराष्ट्रीय कंपनीचे प्रमुख संजय वायाळ यांनी पेरूवर प्रक्रिया केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा केली आंतरराष्ट्रीय बाजारात चालणार्या फळपिकांसाठी हमीभावाचे करार शेतकऱ्यांसोबत करण्याची तयारी त्यांनी दर्शवली